शिवसेनेला आज संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत राज्यापालांना आपल्या भूमिकेबाबत कळवायचं आहे भाजपा सरकार स्थापन करणार नाही असं राज्यपालांना कळवण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल जाहीर केलं त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याची डिछा आणि क्षमता याबाबत विचारणा केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँप्रेस आपला निर्णय जाहीर करेल असं राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँप्रेस कार्याकारणीची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीत ज्येष्ठ नेते अहमद पटेल के

वेणूगोपाल आणि मल्लिकार्जुन खगें उपस्थित होते महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक चार वाजता बैठक बोलवण्यात आली असून त्यानंतरच राज्यातल्या स्थितीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं खर्गे यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे शिवसेनेची बाजू सत्याची असून आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहोत असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसं आरक्षण देऊन महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं उपराष्ट्रपती एम वेंकच्या नायडू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दीक्षांत समारभात ते आज बोलत होते

अयोध्या खटल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू विभागात जारी केलेले तात्पुरते निर्बंध आज मागे घेण्यात आले आहेत जम्मू विभागात गेल्या शनिवारी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात होती मात्र आजपासून सर्व शाळा महाविद्यालय आणि त्रिर संस्था पूर्ववत सुरु झाल्या असं जम्मूचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी सांगितलं आहे

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारु गोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे लष्करातले जवान सीमेवरचा विशेष कार्यकारी गट आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक पथकाने विजहारा लेवदारा भागात दहशतवाद्यांची शोध मोहीम हाती घेतल्यानंतर ही चकमक उडाली पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव करोल यांनी आज शपथ घेतली बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली यापूर्वी न्यायमूर्ती करोल यांनी त्रिपूरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलं आहे शपथविधी समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेर मान्यवर उपस्थित होते राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज शांतीनिकेतन ब्रें विद्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत काल दुपारी त्यांचं शांती निकेतन श्वे आगमन झालं पश्विम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे देखील दीशांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत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

जनतेनं देखील मन की बात साठी आपल्या कल्पना आणि विचार माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

झारखंड विधानसभा निवडणूकीच्या दुस या टप्प्यासाठी आज आधिसूचना जारी करण्यात आली

बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत अनेक ठिकाणी वीजेचे खांब उखडले गेले तर अनेक टॉवर्सचही नुकसान झाल्यानं दूरध्वनी सेवाही बाधित झाली आहे

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून आज सकाळी अतिशय वाईट झाली आहे

हिवाळ्याची चाहूल लागल्यामुळे दिल्लीत वातावरणात काहीसा गारवा आला असला तरी प्रदूषणकारी घटक एकवटल्याचं चित्र आहे

शहरातल्या मुख्य भागांतून ही यात्रा तख्त श्री हरी मंदीर साहेब या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचणार आहे राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

काल झालेल्या सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला